कोलमडली सक्षम धोरण कायदे आणि नियमांच्या आधारे पर्यावरणासंबंधी समस्याचं निराकरण करता येऊ शकतं असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे

दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे ते पुढे म्हणाले आहेत की नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे आज पर्यावरणा संदर्भात लोकांमधे जनजागृती निर्माण झाली आहे तसंच नागरिकांचा स्वच्छ उर्जेकडे कल वाढला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या होणाऱ्या जनौषधी दिवस समारोहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहे

हे केंद्र शिलाँग खिल्या ाप्टिरा गांधी आरोग्य आणि आयुर्विज्ञान क्षेत्रिय केंद्रात उभारण्यात आलं आहे याच समारंभात मोदी प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेच्या लार्भाथ्यांशी चर्चादेखील करणार आहेत गडघिरोली जिल्ह्यातल्या अबुजामाद धिलं नक्षलवाद्यांचं एक शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली

या कारवाईत सहभागी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं गृहमंत्र्यानी अभिनंदन केलं आहे पालघर जिल्ह्यात काल विविध ठिकाणी अनुसूचित जमातीच्या नोंदणीकृत सूशिक्षित बेरोजगार तरुण आणि तरुणींसाठी स्पर्धापरीक्षा रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळावे पार पडले डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातल्या वसई पालघर डहाणू आणि तलासरी तालुक्यातल्या प्रकल्प कार्यालयांमधे या मेळाव्यांचं आयोजन केलं होतं या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळाला विविध विभागाच्या प्रतिनिधींनी मेळाव्याला उपस्थित तरुण आणि तरुणींना मार्गदर्शन केलं अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली

ही यंत्र सौर उर्जेवर चालणारी आहेत या यंत्रांना वायफाय आणि वेरनेट जोडणी असल्यानं नियंत्रण कक्षातून सूचना आणि संदेश देणं शक्य होणार आहे शिवाय आवश्यकतेनुसार ही यंत्र कोणत्याही ठिकाणी नेता येतील अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त नंदकुमार ठाकूर यांनी दिली या यंत्रांचा प्रायोगिक तत्वावर वापर करून पाहिल्यानंतरच ती मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात मागवल्याचं त्यांनी सांगितलं अपघात नैसर्गिक आपत्ती रस्ता बंद करणं कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या वाहतूक वेर ठिकाणी वळवणं याबाबतघे संदेश या यंत्रांवर दिसतील अशी माहिती ठाकूर यांनी दिली राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे

सत्तावीस अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना ऑफलाईन अर्ज देखील सादर करता येतील हे अर्ज वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करुन वस्त्रोद्योग आयुक्त नागपूर क्रे सादर करायचे आहेत अशी माहिती वस्त्रोद्योग आयुकांनी दिली आहे

त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई तसंच महानगर प्रदेश प्राधिकरणाकडची घरं राज्य शासनानं मुंबई मनपाच्या सफाई कामगारांना द्यावीत असंही त्यांनी सुचवलं महाड खिल्या चवदार तळ्याच्या पाण्याचा शुद्दीकरण प्रकल्प अद्याप प्रलंबित असून लवकरच तिथे जल शुद्दीकरण यंत्र सुरू करण्यात येणार आहे तसंच कल्याण मधल्या एन आर सी कामगारांधी देणी देण्याबाबत न्यायालयाचा निर्णय अदानी कंपनी मान्य करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला जलवाहिन्यांची दुरुस्ती देखभालीच्या चार प्रस्तावांना आज मुंबई स्थायी समितीनं मंजुरी दिली गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मुंबईच्या विकास कामांना ब्रेक लागला होता कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राचं आर्थिक गणित बिघडलं आहे

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पत्नी कांचन गडकरी यांच्यासह आज नागपुर मधल्या एम्स मध्ये कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असून लोकांनी आपणहून लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं

त्यामुळे ओबीसी मधून निवडून आलेल्या विद्यमान सदस्यांचं सदस्यत्व रद्द करून फेर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत या कारणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मुंबईमधल्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नारिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत

त्यांच्यावर गोरेगाव खेल्या नेस्को क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत

भारत आणि क्लिंड यांच्यात अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज मजबूत पकड घेतली आहे

अक्षर पटेल दुर्देवानं धावबाद झाल्यानंतर आांत शर्मा आणि मोहम्मद सिराज खेळपट्टीवर तग धरू न शकल्यानं वॉशिष्टन सुंदरची कारकीर्दीतलं पहिलं शतक झळकावण्याची संधी हुकली

या लोक अदालतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणं धनादेश अनादर बँकेघी कर्ज वसुली मोटार अपघात नुकसान भरपाई वैवाहिक वाद कामगारांच वाद भूसंपादन विद्यूत पाणी देयक आणि घरपट्टी दिवाणी प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत तरी ज्या पक्षकारांची या संवर्गातली प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचारान मिटवावेत असं आवाहन डी

म्हालटकर सधिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी केलं आहे अमेरिकेच्या एफबीआय या तपास संस्थेनं काल परराष्ट्र खात्यातले माजी अधिकारी फेडरिको क्लेन यांना अटक केली

मागच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेत सहभागी असलेले क्लेन यांनी त्यादिवशी प्रतिबंधात्मक क्षेत्रात प्रवेश करुन पोलिसांशी वाद घातला आणि झटापटही केली

परभणी जिल्हातल्या गंगाखेड खेले भाजपाचे ज्येष्ठ नेते रामप्रसाद गोवर्धनदास सारडा यांचं काल रात्री निधन झालं

जनसंघाच्या स्थापनेपासून ते सक्रीय सदस्य होते ते भाजपाच्या राज्य कार्यकारणीचे माजी सदस्य होते गंगाखेडच्या भाजपा उपनगराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती